खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राची आघाडी कायम लोकसंवाद डिजिटल पद्धतीनं शेती व्यवस्थापन करणाऱ्या देशातल्या पहिल्या महाएग्रीटेक योजनेचा प्रारंभ काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकसंवाद कार्यक्रमात करण्यात आला दीड कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र हवामान पिकांवरील रोगाची माहिती त्याद्वारे मिळणार आहे उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या या उपक्रमामुळे वेळीच माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना उपाययोजना करणे शक्य होणार आहे एमआर सॅक आणि इस्त्रोच्या सहाय्याने राज्य शासनाकडून महाअॅप्रीटेक कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाईल दरम्यान जालना पालघर अहमदनगर परभणी वाशिम गोंदिया सोलापूर उस्मानाबाद चंद्रपूर जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी मुक्तपणे संवाद साधला शेतात राबून विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून प्राप्त झालेल्या स्वावलंबनाच्या यशोगाथा शेतकऱ्यांनी या संवादातून उलगडल्या सुमारे तीन तास मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधत होते

जलयुक्त शिवार योजनेमूळे राज्याचा कायापालट होईल असं सांगताना मूख्यमंत्री म्हणाले

लवकरच त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतील

पुढचे अजून दोन तीन वर्ष त्याला लागतील सगळे व्हायला तर तीन चार वर्षामध्ये आपले सगळे फिडर हे सोलरवर गेल्यानंतर रात्रीच्या विजेचा विषयच आपला संपून जाईल दिवसा बारा तास वीज नीट आपल्याला आणि कुठल्याही लोडशेडिंगशिवाय वीज ही त्याठिकाणी मिळू शकेल ही व्यवस्था आपण करत आहोत शेतकरी बांधवांच्या जीवनात त्यांनी कष्टानं पिकवलेल्या तीळ आणि उत्पादित केलेल्या गुळाचा गोडवा कायम रहावा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या

कोरेगाव भीमा एल्गार परिषद कोरेगाव भीमा हिसाचार प्रकरण आणि माओवाद्यांबरोबर कथित लागेबांधे असल्याप्रकरणी नागरी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्या विरुद्ध पुणे पोलिसांनी दाखल केलेला प्राथमिक माहिती अहवाल रद्दबातल ठरवण्यास सर्वोच्च न्यायलयानं काल नकार दिला या प्रकरणी सुरू असलेल्या तपासामध्ये हस्तक्षेप करायलाही सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे

या दरम्यान तेलतुंबडे कनिष्ठ न्यायालयाकडून नियमित जामीन मागू शकतात

या आरोपपत्रात त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे

या आरोपपत्रावर आज सुनावणी होणार आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीचा सण आज सर्वत्र साजरा केला जात आहे सुगीचा सण देशाच्या अनेक भागात विविध नावांनी साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि इतर नेत्यांनी जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत कभ पर्व उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं आजपासून जगातल्या सर्वात मोठ्या धार्मिक पर्व असलेल्या कुंभ मेळ्याला सुरुवात झाली साधू संतांच्या विविध आखाड्यांच्या शाही स्नानांनं कुंभ पर्वाचा प्रारंभ झाला यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक तिथे दाखल झाले आहेत

पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली मंदिरात नवरात्र घट स्थापन करण्यात आले शाकंभरी नवरात्रोत्सवादरम्यान देवीची अलंकार महापूजा मांडली जाते

या संदर्भात वेंगूर्ला फळ संशोधन केंद्रामध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते वेंगूर्ला इथल्या कॅम्प परिसरामध्ये एमटीडीसीच्या माध्यमातून स्कूबा डायव्हिंगचं केंद्र उभारणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं

मात्र जर कोणी येणार नसेल तर स्वबळावर निवडणूक जिंकण्याची आमची तयारी झाली आहे अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी काल कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत दिली मतांचं विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं असं ते म्हणाले बेस्ट संप बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सूरूच राहिला तर आज या प्रकरणी योग्य ते निर्देश दिले जातील असं मृंबई उच्च न्यायालयानं काल सांगितलं मुंबईतल्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप काल सातव्या दिवशी सुरूच होता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात काल सुनावणी झाली मात्र तिथेही तोङगा निघू शकला नाही प्रलंबित मागण्यांवर संप हा उपाय नव्हे असं सांगत न्यायालयानं बेस्ट संघटनांना फटकारलं असून राज्य सरकारनं मध्यस्थीसाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊन आज अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत नागपर मेटो नागपूर मेट्रो मार्च महिन्यात धावेल अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी काल प्रण्यात पत्रकार परिषदेत दिली नाशिकमध्ये मास रॅपिड ट्रांसिट वाहतुक योजना उभरण्याची महामेट्रोची संकल्पना असुन त्याचा विकास आराखडा महामेट्रो तयार करणार आहे नाशिकचा हा प्रकल्प देशातला पहिला प्रकल्प असून यासाठी इलेक्ट्रिक बसचा वापर केला जाईल असंही दीक्षित म्हणाले

भरधाव वेगातली कार ट्रकवर आदळल्यामुळे हा अपघात झाला रत्नागिरी चिपळणचे माजी आमदार सुर्यकांत खेडेकर यांचं काल कर्करोगानं निधन झालं

शिवसेनेधे रत्नागिरी जिल्ह्यातले ते पहिले आमदार होते रत्नागिरी जिल्हा वैश्य समाज संस्थेचे ते अध्यक्ष होते चिपळूणमधल्या शैक्षणिक संस्थांशीही त्यांचे निकटचे संबंध होते निधन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते

राज्य मंत्रिमंडळात सामान्य प्रशासन गृह माहिती आणि जनसंपर्क परिवहन कृषी ऊर्जा अन्न आणि नागरी प्रवठा अशा विविध खात्यांचं राज्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानं एक ज्येष्ठ संसदपट्र आपण गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे खेलो इंडिया खेलो इंडिया अंतर्गत काल झालेल्या विविध स्पर्धामध्ये कर्नाटकने दिवसभरात सहा सुवर्णपदक मिळवून बाजी मारली मात्र पदकतालिकेत महाराष्ट्रच अव्वल स्थानी कायम राहिला

भारोत्तोलनात काल महाराष्ट्राच्या वैष्णवी पवार तर जलतरणात साध्वी धुरी केनिषा गुप्ता आणि अपेक्षा फर्नांडीस यांनी महाराष्ट्राला सुवर्णपदकं मिळवून दिली हवामान काल राज्याच्या बहुतांश भागात हवामान कोरडं होतं मराठवाडा विदर्भाच्या काही भागात तसंच मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंधित वाढ झाली आहे